आयआय टी मुंबईत आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते उज्वल भविष्यासाठी ज्ञानाच्या साहय्याने संपत्ती निर्माण करणं आवश्यकच आहे पण रोजगार संधींना प्रोत्साहन देण्या या अर्थव्यवस्थेची देशाला गरज असून देशाच्या सर्व समावेशक विकासाठी ग्रामीण भागात संपत्तीचं वाटप होणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले आपल्या अनक प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून संपावर जायचा निर्णय घेतला आहे बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेत समाविष्ट करावा कामगारांच्या मागणी पत्रावर चर्चा करावी निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी वेतन करार दिवाळीपूर्वी जाहीर केलेलं सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्र या आणि त्तिर मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन उदासिन असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं संपाची भूमिका घेतल्याची माहिती कृती समितीच्या नेत्यांनी दिली आहे

ते आज मुंबईत पत्रकार संघात आयोजित कार्यक्रमात बोलत होते

या योजनेचे बरेच सामाजिक आर्थिक फायदे असल्याचं निवेंदकर यांनी सांगितलं मुंबई आय आय टी च्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकरानं तयार केलेल्या जैवमिथेनीकरण प्रकल्पाचं उद्दाटन आय आय टी मुंबईचे संचालक देवांग खक्कर यांच्याहस्ते आज झालं

अहमदमध्ये लष्कराचा तळ असलेल्या भागात घुसघोरी करणाऱ्या तीन जणांना न्यायालयानं आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे लष्कराच्या गणवेशात बनावट ओळखपत्रासह घूसखोरी केल्याच्या आरोपावरून अहमदनगर जिल्ह्यातला प्रदीप शिंदे आणि रिजवान एजाज आणि सोनू नवाजुद्दीन चौधरी या तिघांना कॅप पोलिसांनी अटक केली या तिघांना लष्करातले अधिकारी आणि जवानांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं अहमदनगर शहरात वंजारगल्ली परिसरात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचं उघडकीला आलं आहे

घटनास्थळावरून पोलिसांनी कागद प्रिंटर संगणक हस्तगत केले आहेत निवासी संकुलांच्या आवारातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन न करणाऱ्या रहिवासी संस्थांना आता कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे मुंबई महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली महापालिकेचे अधिकारी सोसायटयांना भेट देऊन पाहणी करणार आहेत

कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक विभाग आणि परिमंडळ स्तरावर सर्व सोसायटयांना भेट देऊन कचरा व्यवस्थापनाची तपासणी करणार असल्याची माहिती शंकरवार यांनी दिली आहे

याबाबतची अधिसुचना रेल्वे भरती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे

रेल्वेचे विविध भाग आणि राज्यांमध्ये ही पदं भरली जाणार असून त्यासाठी देशभरातल्या उमेदवारांना अर्ज करता येतील असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे

त्यांनतर पाऊस पडल्यानं दिवसभराचा खेळ रद्द करण्यात आला

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे कोकण गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उत्तर मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे